केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

वाशिम जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य विभागाने वाशिम शहरामध्ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णांचा उपचार एकाच छताखाली होण्याच्या दृष्टीने जिल्हा महिला रुग्णालयात आर टी पी सी आर लॅब ऑक्सिजनची व्यवस्था व्हॅनिटीलिटर आदि स्विधांची व्यवस्था केली असल्याने रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांची होणारी धावपळ थांबली आहे

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्सार जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील सर्व मंडप तसेच लाईट डेकोरेशन सर्व बँड पथकांना अटींच्या अधीन राहन परवानगी दिली आहे सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा भारतीय दंड संहिता मधील तरत्दीन्सार शिक्षेस पात्र असणार आहे असे जिल्हादंडाधिकाऱ्यानी कळविले आहे

अधिवेशनासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करावी अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी आज दिल्यात हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी प्रमाणेच आवश्यक व्यवस्था राहणार असली तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर या व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहे मंबई येथे झालेल्या अधिवेशना प्रमाणे विधानभवन परीसरात आरटीपीसीआर कोविडच्या चाचणीनंतरच प्रवेश असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे या आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक मनृष्यबळ उपलब्ध करावे तसंच चाचणीचा अहवाल नियोजित वेळेत उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतरच प्रवेश देण्यात येणार आहे या चाचण्या मोठ्याप्रमाणात अपेक्षित असल्याम्ळे त्यान्सार नियोजन करावे असंही यावेळी त्यांनी सांगितलं

याबाबत सकारात्मक चर्चा झाली या इयत्तेतील मुलं मोठी आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर आदी नियम पाळले जातील

यावर आज निर्णय होण्याची शक्यता असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं निर्णयानंतर तीन दिवसांनी प्रवेश प्रक्रियेला स्रूवात करण्याची विभागाची तयारी असल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दहावी आणि बारावीच्या परिक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नसल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली दरवर्षी फेब्र्वारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा घेतल्या जातात मात्र सध्या कोविडची परिस्थिती आहे त्याम्ळे मे महिन्यापूर्वी परिक्षा घेणं शक्य होणार नाही तसंच ज्न ज्लै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत या काळात परिक्षा घेतल्यास कोकणासह ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना परिक्षा देण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये परिक्षा घेतल्यास निकाल येण्यास उशीर होईल आणि विदयार्थ्याचं नुकसान होईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भातील अंतिम निर्णय घेणार आहेत सध्याची परिस्थिती पाहता आम्ही म्लांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत तसंच त्यांचं शैक्षणिक न्कसान होऊ नये यासाठीही आमचा प्रयत्न आहे

तंत्रज्ञानावर आधारित स्धारणांचा भाग म्हणून देशभरात सार्वजनिक वितरण प्रणाली टीपीडीएस चे आध्निकीकरण करण्यासाठी आणि रेशन काईस लाभार्थी डेटाबेस आधार सीडिंग अपात्र बोगस रेशन कार्डे शोधून पारदर्शकता आणि कार्यक्षमता स्धारण्यात येत आहे

व्दारा बरांज ता भद्रावती येथील खुली कोळसा खदान दि

ही खाण पूर्वरत स्रू करण्याच्या हालचाली खाण प्रशासनाकडून सुरू आहेत

यासंदर्भात आज पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी चंद्रप्र यांचेसोबत बैठक घेव्न चर्चा केली प्रकल्पग्रस्तांच्या मताशी मी सहमत असून केंद्र सरकारच्या धोरणान्सार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू आणि राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर लक्ष घालावे अशी मागणी अहीर यांनी केली आहे

या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी हे वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी होऊन गावामध्ये रॅलीच्या माध्यमातून संदेश देऊन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमास पालक तसेच गांवकरी यांचा उत्स्फूर्त सहभाग दर्शविला

महिलाचे आणि ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न आमदार प्रतिभा धानोरकर प्राधान्याने सोडवत असतात त्याच प्रमाणे मतदार संघ हा ग्रामीण असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध समस्या आणि विकासाच्या दृष्टीने त्या कार्य करीत असतात याच कार्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पंचायतराज समिती आणि महिला आणि बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे

मध्सूदन पेन्ना यांच्या साहित्यकृतींवर आधारित सहादिवसीय मध्भारती राष्ट्रीय वेबिनार दि

मध्भारती या षट्दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात आचार्य पेन्ना यांच्या समग्र साहित्यकृतींचे अवलोकन भारतातील मान्यवर विदवानांनी केले

यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून म्ख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या निवारण तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले महिला सक्षमीकरणाच्या अन्षंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन म्ख्यमंत्री ठाकरे बोलत होते महिलांनी आता बचतगट आणि त्यांची पारंपरिक पापड मसाले आदी उत्पादने याच्या पलिकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत विकेल ते पिकेल या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड घालावी लागेल

चंद्रपूर आणि यवतमाळ मध्ये देखील किमान तापमानात घट दिसून येते आहे

दरम्यान वाशिम जिल्ह्यातील काही भागात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर पावसाळ्यातील अतिवृष्टीने आणि आता बोंड अळीमुळे कपाशी या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोंड अळी मुळे बोंडे पूर्ण सडली आहे